कक्षा रुंदावण्याचं चौथं अभियान दोन ऑगस्टला नियोजित आहे

मराठा समाजाला शिक्षण आणि नोक यांमधे आरक्षण बहाल करणा या महाराष्ट्रातल्या कायदयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका तातडीनं सुनावणीसाठी घ्यावी या मागणीला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे ज्या याचिका सुनावणीसाठी यादीत असायला हव्या होत्या त्याचा न्यायालयाच्या कामकाज तालीकेत समावेश नसल्याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं असता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं याची दखल घेतली कर्नाटकात मुख्यमंत्री बी एस येडीय्रप्पा यांनी आज विधानसभेत आवाजी मतदानादवारे आपल्या सरकारचं बहमत सिदध केलं आपण कोणत्याही प्रकारे सुडाचं राजकारण करणार नाही विसरून जाणं आणि क्षमा करणं या तत्वावर आपला विश्वास आहे असं येडीय्रप्पा यांनी सांगितलं काँग्रेस नेते सिदधरामय्या यांनी विश्वासदर्शक प्रस्तावाला विरोध केला येडियुरप्पा सरकार घटनाविरोधी आणि अनैतिक असल्याचं ते म्हणाले विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर म्ख्यमंत्र्यांनी अनुदानाच्या मागण्यांसह विनियोजन विधेयक सादर केलं

विश्वासदर्शक प्रस्तावाची प्रक्रिया झाल्यावर विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

राज्यसभेत आज हे विधेयक मंजूर झालं

अनियंत्रित ठेवी योजनांना प्रतिबंध घालणाऱ्या यंत्रणेबाबतची तरतृद या विधेयकात आहे विधेयकाचं कायदयात रुपांतर झाल्यानंतर बनावट ठेव योजनांना पायबंद बसेल असं अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी विधेयकावरच्या चर्चेत सांगितलं गरिबांनी कठोर मेहनत घेऊन बचत केलेल्या पैशांचं संरक्षण करण्यात हे विधेयक साहाय्यकारी ठरेल विधेयकात ठेवीदारांना सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं

या योजनेत सहभागी होण्याचा आजचा शेवटचा दिवस होता या योजनेत सहभागी होण्यासाठी आलेल्या तांत्रिक अडचणी विचारात घेता ही म्दत वाढ दिल्याचं या बाबातच्या शासन निर्णयात नमूद केलं आहे

या निर्णयामुळे वाहनउद्योगाला मोठं प्रोत्साहन मिळेल शहरं स्वच्छ राहतील तसंच वाहनांच्या वाहतूकी मधेही सुधारणा होईल असं नितीआयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे

केंद्रसरकार विजेवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक वाहनांना लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज नंद्रबार जिल्ह्यात कॉग्रेस उमेदवारांच्या मुलाखती झाल्या

सर्वाधीक इच्छ्कांची संख्या ही धडगाव आणि नवाप्र या दोन मतदार संघातून आहे

मात्र त्यांचे चिंरजीव शिरीष नाईक म्लाखतीला उपस्थित होते तर धडगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार के सी पाडवी हे स्वतः मुलाखतीसाठी द्दसऱ्या जिल्ह्यात असल्यानं ते अन्पस्थित असल्याचं समजतं तळोदा शहादा मतदार संघातून माजी मंत्री पदमाकर वळवी यांनी पून्हा लढण्याची तयारी दाखवली आहे तर नंद्रबार विधानसभा क्षेत्रातून एकट्या क्णाल वसावे यांनी म्लाखत दिली आहे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं दमदार हजेरी लावली मुंबई आणि परिसरात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संतधार स्रु आहे काही ठिकाणी जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी म्सळधार पाऊस अदयापही आहे नदयांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं अनेक ठिकाणी बाजारपेठेत पाणी शिरलं आहे खेड इथं जगब्डी नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली असल्यानं आज संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून म्ंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बंद केली आहे येत्या दोन दिवसात रत्नागिरी आणि सिंधूद्र्ग जिल्ह्यात त्रळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे रायगड जिल्ह्यात गेले चार दिवस होत असलेल्या म्सळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसात सात जणांचे बळी गेले त्यापैकी पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत अमरावतीत जिल्ह्यात धारणी ताल्क्यातल्या धारण मह आणि दाखला मल दरम्यानचा पूल आज म्सळधार पावसानं वाहून गेला त्याम्ळे या परिसरातल्या दहा गावांचा संपर्क त्टला आहे

धारणी ताल्का प्रशासनानं नागरिकांची पूर्ण व्यवस्था केली आहे

चामोर्शी तालुक्यात दिना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं चौडमपल्ली नाल्याला पूर आला आहे यामूळे आष्टी आलापल्ली मार्ग बंद झाला आहे भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाह लागल्यानं आलापल्ली भामरागड रस्ताही बंद झाला आहे भामरागड तालुक्यातील द्रध्वनीसेवा आणि वीजप्रवठा ठप्प आहे पेरमिलीजवळच्या नाल्याच्या प्लावरुन पाणी वाहत असल्याने पेरमिली भामरागड मार्ग बंद आहे अहेरीनजीकच्या गडअहेरी पुलावरुन पाणी वाहत असल्यानं हा मार्ग बंद असून अनेक गावांचा संपर्क त्टला आहे शिवाय याच तालुक्यातील देवलमरी व्यंकटापूर तसेच अहेरी महागाव हा रस्ताही प्राम्छे बंद झाला आहे आलापल्ली सिरोंचा मार्गही बंद झाला आहे

दरम्यान संततधार सुरू असल्याने नाशिक महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाचा काही भाग आज द्पारी कोसळला परंत् कोणतीही हानी झाली नाही

जागतिक बाजारातले कमजोर कल आणि परदेशी निधींनी ग्ंतवणूक काढून घेतल्याम्ळे ही घसरण झाली इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी जून्या गाडया भंगारात काढण्याच्या धोरणात बदल करण्याच्या तसंच वाहननोंदणी शुल्क वाढवण्याच्या सरकारच्या प्रस्तावाम्ळे वाहननिर्मिती कंपन्यांच्या समभागांना फटका बसला माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस जयपाल रेड्डी यांच्या पार्थिव देहावर आज हैदराबाद इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले

व्ही नरसिंहराव घाटाजवळ जयपाल रेड़डी यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक राजकीय नेते आणि सामान्यजन मोठया संख्येनं उपस्थित होते त्याआधी रेड्डी यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी प्रदेशकाँग्रेसच्या कार्यालयात ठेवला होता अंत्ययात्रेत ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे आणि ग्लाम नबी आझादही सहभागी झाले होते गडचिरोली जिल्ह्यातल्या गंरजी गावाजवळच्या जंगलात झालेल्या पोलीस चकमकीत एका महिला नक्षलीचा मृत्यू झाला

संपूर्ण राज्यात येत्या दोन दिवसात बहतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पृणे वेधशाळेनं व्यक्त् केली आहे मुंबई अणि उपनगरात तुरळक ठिकाणी अधूनमधून जोरदार पाऊस पडण्याची तसंच प्णे आणि आसपासच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे